जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं निदर्शनास येत असलं तरी प्रामुख्यानं शहरालगतचा भाग आणि औद्योगिक वसाहतीत त्याचबरोबर महामार्गालगतच्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे या सर्व परिसरात शहरातील नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते किंवा या भागातील लोक दैनंदिन कामासाठी शहराच्या विविध भागात जात असतात त्यामुळंच या भागात कोरोनाचा प्रसार होत आहे

भविष्यात रूग्णसंख्या वाढल्यास ऑक्सिजनची मागणीही वाढले ही बाब लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासनानं जास्तीच्या ऑक्सिजन उत्पादनाचं नियोजन केलं आहे

सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत आहे परंत् मागणी वाढल्याने ऑक्सिजनची क्रत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढीचा प्रयत्न होऊ शकतो रूग्णालयांनी मागणी केल्यानंतर कमीत कमी वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित कपंनी आणि पुरवठादारांवर आहे यामधे दिरंगाई झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल आशी माहिती पुणे विभागीय सहायक आयुक्त एस बी पाटील यांनी दिली कोरोना उपचारांसाठी जम्बो रुग्णालयामुळे अनेक रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे

कोरोना काळात ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत कोविड रुग्णालय उभारण्यात आलं

मात्र गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजच्या पुरवठ्यामध्ये तांत्रिक अडथळा आल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय ससून प्रशासनाकडून घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या चाचणीसाठी लागणारी कीट भारतातच बनवायची परवानगी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं अनेक स्थानिक उद्योगांना दिली असल्यानं या चाचणीचे सध्याचे दर आणखी कमी करणं शक्य असून त्यादृष्टीनं नियोजन सुरू आहे

हवामान पुणे आणि परिसरात आजही पावसाच्या काही मध्यम सरींनी हजेरी लावली

उद्याही शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत